यू अर्थात युरोपीय महासंघाच्या कायदेमंडळाचे सदस्य रिझार्ड झारनेकी आणि फुलविओ मातोसीलो यांनी कश्मीर मुद्द्याबाबत भारताचं समर्थन केलं असून दहशतवाद्यांना थारा दिल्याबद्दल पाकिस्तानवर टीकास्व सोडलं आहे युरोपीय कायदेमंडळाच्या पूर्णसत्राच्या एका विशेष चर्चात्मक कार्यक्रमात बोलताना झारनेकी यांनी भारताचं वर्णन जगातली सर्वश्रेष्ठ लोकशाही असं केलं जम्मू कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांकडे कायदेमंडळाचं लक्ष वेधत त्यांनी ते दहशतवादी शेजारी राष्ट्रातूनच आल्याचं अधोरेखित केलं आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता दहशतवाद्यांना आश्रय देत राहिल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानची हेटाळणी केली तर पाकिस्ताननं अण्वस्वं वापरण्याविषयी दिलेली धमकी ही ई यू साठी चिंतेची गोष्ट असल्याचं मार्तोसीलो यांनी सांगितलं पाकिस्तानात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करत युरोपातल्या दहशतवादी हल्ल्यांचं कारस्थानदेखील दहशतवाद्यांनी पाकिस्तानात राहूनच शिजवलं असल्याचंही ते म्हणाले भारत आणि पाकिस्ताननं कश्मीर प्रश्र संवादातून सोडवावा असं आवाहन या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी ई

च्या एका मंत्र्यांनी केलं होतं अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या विशेष विमानांना पाकिस्तानी हवाईहद्दीतून पुढे जायला पाकिस्तान सरकारनं गेल्या दोन आठवड्यात दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्याबद्दल भारतानं खेद व्यक्त केला आहे अशी परवानगी सामान्यपणे कोणताही देश नेहमीच देतो असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी एका निवेदनात म्हटलं आहे पूर्वीपासून प्रचलित असलेल्या एका आंतरराष्ट्रीय रीतीपासून फारकत घेताना पाकिस्ताननं विचार करायला हवा अशी अपेक्षा कुमार यांनी व्यक्त केली आहे तसंच एकतर्फी मनमानी करण्यासाठी कांगावखोरपणा करण्याच्या जुन्या सवयीचाही पाकिस्ताननं पुनर्विचार केला पाहिजे असंही रवीशकुमार यांनी म्हटलं आहे केंद्रीय ऊर्जामंत्री एन

राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सिंग म्हणाले कि आगामी हिवाळ्यात काश्मीरमध्ये लोड शेडींगचा प्रश्न उद्ववणार नाही

या विकासाच्या माध्यमातनं पाकव्याप्त काश्मीरला पून्हा भारतात सामील करण्याचं उद्दिष्ट असल्याचं राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले जम्मू काश्मीरचा विकास असा झाला पाहिजे की नियंत्रण रेषेपलीकडच्या लोकांनादेखील इथं स्थायिक होण्याची इच्छा झाली पाहिजे असंही ते म्हणाले जम्मू कश्मीरच्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशी दहशतवाद्यांनी दिलेल्या धमक्यांवर जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल या भागातली गस्त वाढवण्यात आली असून स्थानिकांमधे विश्वासाचं वातावरण तयार करण्यात येत आहे ते काल एका समारंभाप्रसंगी वार्ताहरांशी बोलत होते ब याच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास संरक्षण दलांना यश आलं आहे तसंच त्यांच्या समर्थकांनाही अटक करण्यात आली आहे जम्मू कश्मीरची लोकं पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला बळी पडत नसून आणि पाकिस्तानचा या धोरणाला हाणून पाडत आहेत नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी आले आहेत पण आपलं संरक्षण दल त्यांना रोखण्यास सक्षम आहे झारखंड सरकारनं तिथं जलदगतीनं केलेल्या विकासकामांमुळे झारखंड हा नक्षलमुक होण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत आहे काल झारखंड इथं जन आशिर्वाद यात्रेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर ते बोलत होते

जम्मू कश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असंही त्यांन नमूद केलं

क्रमुर पूर्व चंपारण गया पटना अरवाल आणि मुझफफरपूर जिल्ह्यात बळींची संख्या जास्त आहे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चार लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना देण्याची घोषणा केली आहे तसंच सर्व जखर्मीना मोफत उपचार दिला जाईल असंही जाहीर केलं आहे

ही सुनावणी आता महत्त्वाच्या टप्प्यात असल्यानं या प्रकरणाची कार्यवाही रोज चालू राहील असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं सांगितलं या खटल्यातल्या पक्षांना मध्यस्थीद्वारे तोडगा काढण्याची इच्छा असेल तर ते तसं करु शकतात असंही न्यायालयानं स्पष्ट केलं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एफ एम आय खलिफुल्ला यांच्या नेतृत्वाखालच्या तीन सदस्यीय मध्यस्थ मंडळानं सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाला कळवलं आहे की काही पक्षकार या प्रकरणात मध्यस्थीची प्रक्रिया पुन्हा सुरु करावी आणि त्याद्वारे हे प्रकरण सोडवावं असं सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं सांगितलं सौदी अरेबियाच्या तेल केंद्रांवर झालेले हल्ले हे एक प्रकारचे युद्धच आहे असं म्हणत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीयो यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरवत इराणवरील निबंध आणखी कडक करण्याचे संकेत दिले आहेत या आरोप प्रत्यारोपांमुळे या भागातला तणाव आणखी वाढला आहे या हल्ल्यांमुळे सौदी अरेबियाला आपल्या तेल उत्पादनात आणखी घट करावी लागली होती या हल्ल्यांच्या मागे इराक असल्याचा माध्यमांचं म्हणणं पॉम्पीयो त्यांनी खोडून काढलं आहे इराण समर्थक हौथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती निर्यातधिष्ठित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार उद्योगांच्या सर्व मागण्या समजून घेईल आणि त्यांच्या पुढच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करेल असं वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं केपेक्सिल अर्थात रासायनिक आणि संबंधित निर्यातोत्तेजक परिषदेच्या पुरस्कार समारंभात बोलत होते भारत दर्जेदार उत्पादन करुन मेक इन इंडियाचं उद्दिष्ट पूर्ण करु शकतो असं ते म्हणाले सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचं एकूण अर्थव्यवस्थेचं महत्त्व नमूद करुन गोयल म्हणाले की भारताचं भविष्य या उद्योगांवर अवलंबून आहे

राजीव कुमार हे राष्ट्रीय पोषण मोहिमेचे अध्यक्षही आहेत आकाशवाणीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी सांगितलं की या राज्यांमधला कुपोषण स्तर राष्ट्रीय सरासरीएवढा कमी करण्यावर सरकारचा भर आहे कुपोषणाविरुद्धच्या या लढ्याकडे राज्यांनी विशेष लक्ष द्यावं आणि ही लोकचळवळ बनवावी असं आवाहन त्यांनी केलं प्रसार भारतीच्या अर्थ साहाय्यानं तयार झालेल्या मोती बाग या लघू पटाला ऑस्कर चं नामांकन मिळालं आहे

या लघुपटाची दिग्दर्शन तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्मल चंद्र दंडारीयल यांनी केलं आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी या चित्रपटाला मिळालेला ऑस्कर नामांकनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे

तिसरा सामना येत्या रविवारी बंगळुरु इथं होणार आहे नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होत असून त्यासाठी आयोजित जनसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत नाशिकमध्येच काल मुख्यमंत्र्यांनी एका रोड शो मध्ये भाग घेतला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी टप्प्याटप्याने महाजनादेश यात्रा आयोजित करण्यात आली होती